यासाठी स्रक्ष्म जीवशास्त्र विभाग आणि औषध विभाग पुणे शहरातल्या जवानांच्या रक्ताचे नमूने घेणार आहे

पुणे शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत आहे

शहरात आतापर्यंत एक लाखाहन अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे कोरोनामुळे अडीच हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे कोरोनाचं हे संकट अतिशय गंभीर होत चाललं आहे या संकटाचं गांभीर्य ओळखून प्रशासनानं तातडीनं पावलं उचलणं आवश्यक आहे सध्या पॉझिटिव्ह रुग्णांना वेळेवर खाटा उपलब्ध होत नाहीत अनेक रुग्णांचा उपचाराविना मृत्यू होत आहे याबाबत प्रशासनानं उपाययोजना कराव्यात अशी मागणी शिवसेनेनं केली आहे कोरोनाच्या कठीण काळातही आपल्या जिवाची पर्वा न करता शहर स्वच्छ ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशासकीय उदासीनतेला समोरं जावं लागत आहे

ठेकेदारांकड्रन होत असलेल्या पिळवणुकीकडे पुणे महापालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ही माहिती दिली या कालावधीत संबंधित गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून संशयित लोकांच्या वैद्यकीय तपासणीवर भर दिला जात आहेत आंतर जिल्हा प्रवासावरची बंधनं उठली असली तरी अनेक पर्यटन स्थळांवर स्थानिक निर्बंध कायम असल्यानं पुणेकरांनी पर्यटनाकडे अजूनही पाठ फिरवल्याचंच चित्र आहे गेल्या आठवडाभरात मोठ्या संख्येनं पुणेकर बाहेर पडले पण केवळ एका दिवसाच्या ट्रीपवरच त्यांनी समाधान मानलं पुणे स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार रुबल अग्रवाल यांच्याकडून काढून घेण्यात आला आहे स्मार्ट सिटी मानांकन स्पर्धेत पुणे शहराचा दर्जा घसरल्याने गेल्या आठवड्यात मोठी टीका झाली होती या पदाचा अतिरिक्त कार्यभार संजय कोलते यांच्याकडे सोपवण्यात आला आहे राज्य सरकारने कोलते यांची नियुक्ती पुण्यातील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर केली आहे मात्र स्मार्ट सिटीला पुन्हा प्रभारीच अधिकारी मिळाले आहेत

रुग्णवाहिका वेळेत पोहोचत नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात महापालिकेकडे आल्या आहेत या पार्श्वभूमीवर डॅशबोर्ड तयार करणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त डॉक्टर कुणाल खेमनार यांनी दिली आहे सरकार शिक्षण संस्था आणि खासगी विद्यापीठं यांच्यात सुसंवाद नसेल तर विद्यार्थ्यांचं नुकसान होण्याची शक्यता असते नवीन शैक्षणिक धोरण राबवताना खासगी विद्य़ापीठांच्या प्रतिनिधींची निय्क्ती या संबंधीच्या समितीत करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे असं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज सांगितलं पेरा अर्थात प्रिमीनंट एज्युकेशन अँड रिसर्च असोसिएशन या खासगी विद्यापीठांच्या संघटनेनं आयोजित केलेल्या ऑनलाईन शिक्षण मेळ्याचं उद्घाटन केल्यानंतर ते आज बोलत होते कोरोना संसर्गाच्या काळात ज्यांना रोजगार गमवावा लागला अशा पथ विक्रेत्यांना पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी या योजनेअंतर्गत दहा हजार रुपयापर्यंतचं खेळतं भांडवल देण्यात येणार आहे त्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेनं इच्छुकांकडून अर्ज मागवले आहेत पुणे महापालिकेच्या पर्वती वडगाव लष्कर एसएनडीटी नवीन होळकर पंप आणि वारजे इथल्या जलकेंद्रात करायच्या दुरुस्तीच्या कामाम़्ळे उद्या संपूर्ण शहराचा पाणीप्रवठा बंद राहणार आहे श्क्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होईल असं महापालिकेनं कळवलं आहे

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत